नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी राज्यपालांच्या ऑनलाईन परिषदेला राष्ट्रपती संबोधित करत होते हे शैक्षणिक धोरण प्राथमिक स्तरावर सर्व बालकांच्या मूलभूत साक्षरतेला प्राधान्य देत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं

नवीन शैक्षणिक धोरणात अभ्यासापेक्षा आकलनावर अधिक भर असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व सदस्यांची कोविड तपासणी करून सदस्यांना सदनात प्रवेश देण्यात आला अनेक आमदारांच्या कोविड चाचण्यांचा अहवाल उपलब्ध नसल्यानं त्यांना सद्नात प्रवेश नाकारण्यात आल्याचं पीटीआयचं वृत्त आहे आसन व्यवस्थेतही योग्य अंतर राखण्यात आलं आहे विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असल्यानं उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचं कामकाज सुरू आहे

योग्य व्यक्तीस प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात येईल असं सरकारकडून यावेळी सांगण्यात आलं महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक गृहनिर्माण क्षेत्रविकास सुधारणा विधेयक सदनासमोर मांडण्यात आलं

या मागण्यांवर उद्या चर्चा होणार आहे म्रख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान सभेत शोकप्रस्ताव मांडला माजी राष्ट्रपती प्रणव म्खर्जी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी खासदार रामक्रष्णबाबा पाटील माजी मंत्री अनिल राठोड सुधाकर परिचारक माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला मुदतवाढ न देता प्रशासक नेमल्याचा मुद्दा आमदार हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला संबंधित प्रशासक हटवून राज्यात अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिलेली सवलत औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला द्यावी अशी मागणी बागडे यांनी केली

गेल्या एका महिन्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण तीन पटीनं वाढल्याचं आरोग्य मंत्रालयाकड्रन सांगण्यात आलं आहे

यासंदर्भात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारलं उत्तर मागितलं होतं